सर्व कर आणि अधिभार यामध्ये समाविष्ट असतील असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं त्या काल गोव्यात पणजी इथं वार्ताहरांशी बोलत होत्या एक एप्रिलपासून सुरू झालेल्या चालू आर्थिक वर्षापासूनच हे नवीन दर लागू होत असल्याचं त्यांनी सांगितलं

या निर्णयामुळे सुमारे दीड लाख कोटी रुपयांचा महसूल बुडणार आहे मात्र उद्योग क्षेत्रातली वाढ तसंच गुंतवण्कीला चालना देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी या निर्णयाचं स्वागत केलं अर्थव्यवस्थेसाठी हे एक सकारात्मक पाऊल असल्याचं ते म्हणाले

वस्तू आणि सेवा करदाता व्यावसायिकांसाठी आधार क्रमांक संलंग्रीकरण करण्याचा निर्णय जीएसटी परिषदेनं काल घेतला कर परताव्याचा दावा करताना आधार क्रमांक बंधनकारक करण्याचा परिषदेचा विचार आहे

पाच सदस्यांच्या घटनापीठानं या प्रकरणाची सुनावणी अठरा ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे त्यान्सार आता दररोज सायंकाळी पाच वाजेपर्यंत या प्रकरणाची सुनावणी चालणार आहे

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल औरंगाबाद इथं वार्ताहरांशी बोलतांना ही माहिती दिली काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात पाच ते दहा जागांच्या अदलाबदलीचा निर्णय आज मुंबईत होणाऱ्या पक्षाच्या नेत्यांच्या बैठकीत घेतला जाईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं मराठवाड्याचा आपला दौरा पूर्ण झाला असून सर्वत्र राज्य सरकारच्या विरोधात वातावरण असल्याचं दिसून आलं शेतकरी आणि तरूण यांच्यात मोठा असंतोष असल्याचं पवार म्हणाले तत्पूर्वी पवार यांनी औरंगाबाद तसंच जालना इथं पक्ष कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्यात मार्गदर्शन केलं

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांना जनता येत्या निवडणुकीत धडा शिकवेल असंही ते म्हणाले

काल मुंबईत पक्षनेत्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी यावेळी शिवसेनेत प्रवेश केला दरम्यान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल मुंबईत वार्ताहरांशी बोलतांना युतीचं कोणतंही सूत्र अद्याप ठरलेलं नाही असं सांगितलं मात्र युती होणार हे नक्की आहे असं ते म्हणाले

पक्षाचे नेते बाळा नांदगावकर यांनी काल मुंबईत वार्ताहरांशी बोलतांना ही माहिती दिली राज्यभरातल्या सर्व जिल्ह्यातून निवडणूक संदर्भात अहवाल प्राप्त झाला असून अंतिम निर्णय पक्षाध्यक्ष राज ठाकरे घेतील असं नांदगावकर म्हणाले

औरंगाबाद शहरात काल द्पारच्या सुमारास पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या दिवसभर ढगाळ वातावरण राहीलं परभणी शहर आणि परिसरातही काल संध्याकाळनंतर मुसळधार पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे हिंगोली जिल्ह्यात सर्वत्र विजांचा कडकडाटासह पावसानं हजेरी लावली नांदेड जिल्ह्यातल्या बहुतांश तालुक्यात काल रात्री दमदार पाऊस झाला औरंगाबाद परभणी हिंगोली नांदेड तसंच बीड जिल्ह्यातल्या एकूण अकरा मंडळांमध्ये काल अतिवृष्टीची नोंद झाल्याचं वृत्त आहे बुलडाणा जिल्ह्यातल्या मेहकर इथं मुसळधार पावसामुळे भिंत कोसळून तीन जणांचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले दरम्यान येत्या दोन दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे

या विजयाबरोबरच बजरंग प्निया टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्रता ठरला आहे

अमितने उपांत्य फेरीत कझागिस्तानच्या साकेन बिबॉसिनोव्हला तीन दोन अशा फरकानं हरवत अंतिम फेरी गाठली जागतिक म्प्टियुद्ध स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारा अमित हा पहिलाच भारतीय पुरुष ठरला आहे

साईं प्रणीतचं आव्हान काल संपृष्टात आलं

भोकर मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण नायगांव मतदारसंघातून वसंत चव्हाण आणि नांदेड उतर मतदारसंघातून डी पी सावंत यांना उमेदवारी देण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे